आकाशवाणीवरुन मन की बात कार्यक्रमात देशवासियांशी संवाद साधताना ते म्हणाले की मोहीम नव्या भारतासाठी मैलाचा दगड ठरेल

या मोहिमेसाठी भारतीय हवाई दलाच्या चार वैमानिकांची निवड करण्यात आली असून त्यांना रशियामधे प्रशिक्षण दिलं जाणार आहे तिथं एक वर्षाचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ते देशाच्या आशा आकांक्षांची जबाबदारी उचलत अवकाशात झेप घेतील असं ते म्हणाले हे उदयोन्मुख तरुण भारताच्या कौशल्य प्रतिभा क्षमता धैर्य आणि स्वप्नांचं प्रतिक आहे असं प्रधानमंत्री म्हणाले हिंसेनं कोणतीही समस्या सुटत नाही तर त्यावर तोडगा काढणं हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे हिंसेच्या माध्यमातून अजूनही पर्याय शोधणा यांना प्रधानमंत्र्यांनी मुख्य प्रवाहात सामिल व्हायचं आवाहन केलं आहे

याआधी शस्त्राचा आधार घेणारे आता शांतता आणि एकतेच्या मार्गावर ठाम विश्वास व्यक्त करत असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले ईशान्य भारतातली घ्सखोरी ब याच प्रमाणात आटोक्यात आल्याची माहिती त्यांनी दिली शांततेच्या व्यासपीठावर सर्व मार्ग सोडवून नवंभारताच्या निर्मितीसाठी लोकांनी एकत्र यायचं आवाहन त्यांनी केलं प्रधानमंत्र्यांनी आसाम सरकार आणि तिथल्या जनतेचं खेलो इंडिया क्रिडा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल अभिनंदन केलं विविध राज्यांमधून सहा हजार खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते

नमामि गंगे अभियानाअंतर्गत उत्तर प्रदेशातली पाच दिवसांची गंगा यात्रा आजपासून पासून सुरू होत आहे

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत आणि केंद्रीय मंत्री संजीव बलियान उत्तर प्रदेशात गंगा प्रवेश करते त्या बिजनोर इथून तर उत्तर प्रदेशाच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल केंद्रीय मंत्री महेंद्रनाथ पांडे आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी बल्लीआ इथं यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील गंगानदीच्या तटा लगतच्या परिसरातल्या जैवविविधतेचं संवर्धन करणं आणि नदीच्या तीरावर वसलेल्या गावांचा विकास करणं हा या यात्रेमागचा उद्देश असल्याचं गंगा नदी राष्ट्रीय स्वच्छता अभियानाचे महासंचालक राजीव रंजन मिश्रा यांनी आकाशवाणीला सांगितलं

हा महोत्सव एक फेब्र्वारीपर्यंत स्रु राहील भारतीयांना आपल्या देशातील विविध पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी प्रोत्साहित करणं तसंच देखो अपना देश ही भावना वाढवणं हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे

देशभरातल्या गुंतवणुकिविषयी प्रकाशित झालेल्या ताज्या माहितीतून ही आकडेवारी समोर आली आहे

बांगलादेशाचे राजनितीज्ञ दिवंगत सय्यद म्अज्ज्ञम अली तसंच नामवंत संग्रहालयतज्ञ इनामुल हक्र यांना भारत सरकारकडून दिला जाणारा यावर्षीचा पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे सय्यद मुअज्जम अली यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे

नामवंत वस्तूसंग्रहालय तज्ञ इनाम उल हक यांची पद्मश्री प्रस्कारासाठी निवड झाली आहे

यावर्षीच्या पद्म पुरस्कारांमधे श्रीलंकेच्या दोन महिलांना भारत आणि श्रीलंकेमधील संबंध ृढ करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल स्थान मिळालं आहे देशबंध् डॉक्टर वजीरा चित्रसेना यांना नृत्यातल्या तर दिवंगत प्राध्यापक इंद्र दसनायके यांना हिंदी साहित्यातल्या कार्याबद्दल पद्मश्री प्रदान करण्यात आला नेपाळच्या कनिष्ठ प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षपदी सध्या सत्तेत असलेल्या नेपाळ कम्यूनिस्ट पक्षाचे अग्नि सापकोटा यांची निवड झाली आहे प्रतिनिधी गृहाच्या काल काठमांडूमधे झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली सभागृहाचे वरिष्ठ नेते महंता ठाकूर यांनी या पदाचे एकमेव उमेदवार अग्नि सापकोटा यांना विजयी घोषीत केलं बिनविरोध निवड झालेल्या सापकोटा यांच्या नावाचा प्रस्ताव नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे सुभाष चंद्र नेम्बांग यांनी मांडला होता

या नवीन विषाणूंचं स्वरुप अद्याप माहित नसल्यामुळे याचं संक्रमण आणखी वाढण्याची शक्यता आहे या विषाणूचा सामना करण्याच्या प्रयत्नांना गती दिली जाईल असं आयोगानं म्हटलं आहे

दरम्यान आतापर्यंत क्ठल्याही भारतीय नागरिकाला या विषाणूची बाधा झाली नसल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रविश क्मार यांनी म्हटलं आहे नेपाळमध्ये कोरोना या विषाणूनं बाधित रुग्ण आढळल्यानंतर भारतानं नेपाळच्या सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये देखरेख आणि तपासणी सुरु केली आहे यासाठी उत्तरखंडातल्या पीठोरागढमधल्या जौलजीबीत झुलाघाट इथल्या चौकीच्या ठिकाणी आरोग्य पथकं पाठवली आहेत अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे इस्राएलनं आपल्याला नागरिकांना धार्मिक तसंच व्यवसायीक कारणांसाठी सौदी अरेबियाला जाण्याची अधिकृत परवानगी दिली आहे इस्राइलचे गृहमंत्री आरेह देरी यांनी यासंबंधीचा आदेश जारी केला यामुळे दोन्ही देशांमधले संबंध काही प्रमाणात सुरळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे याआधी इस्राइलचे नागरिक सौदीला जाण्यासाठी तिसन्या देशाचा विशेषतः जॉर्डनचा आधार घ्यायचे इसायलच्या गृहमंत्रालयाच्या या निर्णयामुळे इस्राईलच्या नागरिकांना आता हज आणि उमरा या धार्मिक सोहळ्यांसाठी तसंच व्यावसायिक कारणांकरता नव्वद दिवसांपेक्षा कमी कालावधीची भेट असेल थेट इस्राइलमधून सौदी अरेबियाला जाता येणार आहे

अमेरिकेत सुरु असलेल्या पिट्सबर्ग खुल्या स्क्वॅश स्पर्धेत भारताच्या सौरव घोशाल यानं अंतिम फेरीत धडक मारली आहे

अंतिम सामन्यात सौरभची लढत इजिप्तच्या फेरेस देस्सोउकी याच्यासोबत सोबत होणार आहे मेलबर्न इथं स्रू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र द्हेरीत आपापल्या साथीदारांसह भारताच्या रोहन बोपण्णानं उपांत्यपूर्व फेरीत तर लिएंडर पेसनं उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे

प्रुष एकेरीत रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविक यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे